राज्यातल्या हातकणंगले कोल्हापूर माढा सातारा आणि दक्षिण गोव्यातल्या भाजपच्या ब्रथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी काल दरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विरोधकांच्या महाआघाडीमध्ये सहभागी पक्षांनी आयोजित केलेल्या सभेत फक्त कौटंबिक राजकारणाला चालना दिली भाजपनं मात्र देशाचे नागरिक आणि त्यांच्या अपेक्षांशी आघाडी केल्याचं पंतप्रधान म्हणाले

यावेळी त्रिची रायफलसह चार नवीन शस्त्रास्त्रं संरक्षण दलात सामील करण्यात आली तामिळनाडू मार्गिकेची त्रिची सालेम होसूर कोवई मद्राई आणि चेन्नईमध्ये उपकेंद्रं असतील असं संरक्षण उत्पादन सचिव डॉ अजय कुमार यांनी सांगितलं खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते यासंबंधीचं विधेयक संसदेत पारित करण्यात आलं असून राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिल्यानं या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही अस ते म्हणाले दरम्यान केंद्र सरकारनं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली असून एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन हजार वीस पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे

महाआघाडीला सामाजिक न्याय नको तर सत्ता हवी असल्याचं सांगून त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली वंचितांसाठी सर्व प्रकारचं काम करण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ही माहिती दिली

या मोहिमेत ज्या बालकांचं लसीकरण झालं नाही अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू केला आहे या लसीकरणाबाबत शंकांचं योग्य निरसन झाल्यामुळे पालक आणि शाळा देखील लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत असं ते म्हणाले

अहमदनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते समविचारी पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं वंचित बहजन आघाडीला सोबत घेऊन जागा वाटप ठरवलं जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं

संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स मटेरियल्स या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जाणार आहे स्मृतीचिन्ह आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

महात्मा गांधी मिशनतर्फे या तीन दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात काल सायंकाळच्या अखेरच्या सत्रात तेलंगणाच्या लोककलेतलं यक्षगानम् पंडीत बलभीम आणि कपिल जाधव यांचं सुंद्री वादन आणि उस्ताद अहसान आणि आदिल हुसैन खान यांनी सुफी कव्वाली सादर केली आज दिवसभराच्या दोन सत्रात सामगान आणि वाचिक अभिनयावर पियाल भट्टाचार्य आणि शिल्पनृत्य विषयावर करुणा विजयेंद्र यांच्या कार्यशाळेच्या समापनानं यंदाच्या महोत्सवाचा समारोप होईल

पूणे इथं काल खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते शैक्षणिक सत्रात दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राचं अभिनंदन केलं आहे

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

यावेळी मोठ्या संख्येनं वाहन मालक चालक या आंदोलनात सहभागी झाले होते

या आंदोलनामुळे हिंगोली नांदेड रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

जिल्हा क्रीडा संकुलापासून राजीव गांधी चौक ते पुन्हा क्रीडा संकुल या मार्गावर ही रॅली काढण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघ पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्यावतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं

यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे मागील आठडाभरापासून जालना कृषी बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून चालू हंगामात बाजार समितीमत आतापर्यंत लाल आणि पांढऱ्या एकूण सुमारे दीड लाख क्विंटल तुरीची आवक झाली आहे

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आशांच्या वेतन विषयक मागणीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं नमूद केलं आशा स्वयंसेविकांसाठी किमान बारा हजार रुपये वेतन लागू करण्याची शिफारस वेतन मंडळाकडे केली जाईल असं ते म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात वरवट इथं जाहीर संवाद यात्रेत ते बोलत होते राज्य आणि केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचं ते म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यात येत आहे कन्नड वैजापूर गंगापूर बजाजनगर याठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं

रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता तीन पूर्णांक सहा दशांश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

येत्या एक फेब्रवारीपासून हा निर्णय लागू होईल ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर एस एम एस